ही संख्या परवाच्या बऱ्या झालेल्या रुग्णांपेक्षा जास्त आहे

राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे कोविड लसीकरण जनजागृती राज्यात काल विविध जिल्ह्यांमध्ये कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुणे क्षेत्रीय विभागानं तयार केलेल्या बहुमाध्यमी चित्ररथामधून कोविडबाबतची काळजी आणि लसीकरण याबाबत जगजागृती करण्यात येणार आहे जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागच्या सहकार्यातून हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे याद्वारे लोककलाकार विविध उपक्रमांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत संचारबंदी बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शनिवार रविवारी संचारबंदीचे आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत अत्यावश्यक सेवा माल वाहतूक पेट्रोल पंप टायर दुरुस्ती दुकाने वगळता इतर सर्व द्कानं आस्थापना या काळात बंद राहतील पूर्वनियोजित परीक्षा मात्र वेळेनुसार होतील या कालावधीत संचारबंदी लागू असल्याने विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे

या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं कार्यालयं या कालात बंद राहतील प्रवासी वाहतूकही बंद राहील असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांनी संपर्कात आलेल्या प्रत्येकाची योग्य माहिती द्यावी यामुळे त्यांची तपासणी करता येईल आणि कोरोनाचा प्रसार रोखता येईल पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी तत्काळ तपासणी करुन घ्यावी तसंच प्रशासनानं सांगितलेल्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे

संचारबंदीच्या काळात वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकानं मॉल्स कॉम्प्लेक्स व्यायामशाळा बाजार समिती हॉटेल्स उद्यानं बंद राहतील

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता अन्य सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल

माणिक गुरसळ यांनी दिले आहेत त्यामुळे काल बोईसर पालघरमधले आठवडी बाजार भरले नाहीत

जिल्ह्यात वसई विरार महापालिका क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करण्यास पुढील आदेश मिळेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे या आदेशाचं पालन न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे औषध विक्रेते सूचना प्रणे शहर आणि परिसरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्दी खोकला अथवा फ्लू सद्रश् आजाराने ग्रस्त असणाऱ्या कोणाही व्यक्तीला औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या योग्य चिड्डीशिवाय परस्पर औषधे देऊ नयेत अशा सूचना अन्न आणि औषध प्रशासनानं दिल्या आहेत कोरोनाची संभाव्य लक्षणं असणारे अनेक जण औषध विक्रेत्यांकडून परस्पर फ्लू सदृश् आजारावरील औषधं घेऊन जातात असं आढळून आल्यानंतर कोरोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी ही उपाय योजना करण्यात आली आहे डॉक्टरांची अधिकृत चिट्ठी घेऊन येणाऱ्या रुग्णांनाही कोरोना चाचणी करून घेण्याविषयी मार्गदर्शन करावं अशी स्पष्ट सूचना शहर आणि परिसरातील औषध विक्रेत्यांना करण्यात आली आहे प्रवासबंदी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विदर्भातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर प्रतिबंध लावला आहे

या परीक्षेला बसणाऱ्यांसाठी स्वतंत्र प्रवासी बसची व्यवस्था करण्याची मागणी आमदार राहूल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाला परीक्षेसाठी स्वतंत्र बस सोडण्याचे निर्देश दिले त्यानुसार परभणी आगारातून आज सकाळी आणि संध्याकाळी परिक्षार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख दयानंद पाटील यांनी दिली आहे कोविड रुग्णालय सांगली जिल्ह्यात कोविड रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन मिरजेचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय पुन्हा कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आलं आहे त्यामूळे सोमवारपासून या रूग्णालयात कोविड बाधीत तसंच संशयीत रूग्णांना वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत मिरज आणि आसपासच्या गावातील नागरिकांनी कोविड नसलेल्या रूग्णांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करावं असं आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ प्रदिप दिक्षीत यांनी केलं आहे कारवाई बूलडाणा जिल्ह्यात काल स्थानिक प्रशासनानंखाजगी शिकवणी वर्गावर छापा घालून दंडात्मक कारवाई केली

कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नं देणं आपल्याच हातात आहे म्हणून हात वारंवार निर्जंतुक करा चेहरा आणि मास्कला पुढील बाजूने हातांनी स्पर्श करु नका गर्दी करण आणि गर्दीत जाण टाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार